ते एका खासगी वृत्तावाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते सरकारनं विकास कामांमध्ये उल्लेखनीय काम केलेलं असून येत्या पाच वर्षांमध्ये सामान्य लोकांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी विकास कामांची गती वाढवण्यात येणार असल्याचं ते म्हणाले विरोधी पक्ष लोकांना खोटी आश्वासनं देत असून जातीय राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला ज्या लोकांना न्यायालयानं शिक्षा सुनावली आहे त्या लोकांना काँग्रेसची लोकं भेटत असून आपण फुटीरतावाद्यांबाबतचे कठोर धोरण कायम ठेवणार असल्याचं ते म्हणाले जे लोक साध्वी प्रज्ञा सिंगच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे ते लोक स्वतच जामीनावर बाहेर असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला

ते आज पश्चीम बंगाल मध्ये दक्षिण दिनाजपूर मतदार संघातल्या प्रचार सभेत बोलत होते

राष्ट्रीय लोकशाही आघाडीची प्न्हा सत्ता आल्यास घुसखोरांविरोधात कडक कारवाई करण्याचा त्यांनी पुनरोच्चार केला

यावेळी गडकरी यांनी काँग्रसेवर जोरादार टीका केली काँग्रेसला जे पन्नास वर्षात जमलं नाही ते भाजप सरकारनं पाच वर्षात केल्याचं त्यांनी सांगितलं पुढील दीड वर्षात राज्यात सिंचन क्षेत्र वाढणार असून मराठवाड्यातील साडेपाच लाख एकर जमीन पाण्याखाली येणार असल्याचं आश्वासनं त्यांनी यावेळी दिलं

आचार संहितेनुसार उद्या संध्याकाळी सहा वाजता या टप्प्यातला प्रचार थांबणार आहे

सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख नेते प्रचार सभांना संबोधित करत आहेत

सैन्य दलाच्या गस्तीच्या वेळी सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये ही चकमक झाली

सर्व मृत्त हे एकाच कुटुंबातील असून ते वीट कामगार होते रात्री झोपेत असतांनाचं हत्तीनं त्यांना चिरडल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे

त्यांच्या पार्थिवावर द्पारी दोन वाजता औरंगाबाद शहरातल्या प्रतापनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत

एका खाजगी वाहिनीच्या कार्यक्रमात सहभागी झालेले असतांना या दोघांनी महिलांविषयी अश्लील वक्तव्य केल्यामुळे हा दंड ठोठावण्यात आला आहे

नऊ महिन्यांपासून पाठीच्या दुखण्यानं खेळापासून दूर असलेल्या छानून जोरदार पुनरागमन केलं आहे